दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ते काल सामाजिक संपर्क माध्यमातून नागरिकांशी बोलत होते दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मनाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

दिवाळी हा प्रकाश पर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोना विषाणूला आत येऊ देऊ नये कोविडच्या काळात आतापर्यंत कमावलेलं यश फटाक्यांच्या धुरात वाहून जाऊ नये याची दक्षता घ्यावी असं ते म्हणाले कोविड संदर्भातल्या आरोग्य सुविधा पुढचे किमान सहा महिने कायम राहू देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं असं सांगतानाच ज्येष्ठ नागरिकांनी मुळीच घराबाहेर पडू नये असं मुख्यमंत्री म्हणाले दिवाळीनंतर मंदीरं उघडण्याचे संकेतही त्यांनी दिले मात्र त्यावेळीही मास्क वापरणं बंधनकारक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं मास्क लावणं हात धुणं आणि शारीरिक अंतराचं पालन करणं या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकानं करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नंदरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई भूमीपूजन आणि बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई लोकार्पण करण्यात आलं मीरा भाईंदर इथं उभारलेल्या कोविड रुग्णालयाचं तसंच प्रयोगशाळेचं ई लोकार्पणही मुख्यमत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं

ते काल नागपूर इथं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते शहर आणि जिल्ह्यातल्या प्रत्येकी दहा हजार तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू काय यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी शहराकडे येतात त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं

ते काल नांदेड इथं मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात बोलत होते

सकल मराठा समाज आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातल्या विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मुंबईत मातोश्रीवर केलेलं आंदोलन हे प्रामाणिक आंदोलन होतं मात्र सरकारनं मेटे यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवल्याची टीका दरेकर यांनी केली मुंबईतल्या विकास कामांच्या अनुषंगानं बोलताना प्रत्येक वेळी केंद्रावर टीका करून अथवा प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून राज्य सरकारला पळ काढता येणार नाही असंही दोकर यावेळी म्हणाले

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पाटील यांनी काल औरंगाबाद इथं विद्यार्थी आणि पालकांची बैठक घेऊन चर्चा केली यावेळी राज्य सरकारकडे या मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधला व्यवस्थापन कोटा राज्य सरकारनं ताब्यात घ्यावा आणि विशेष बाब म्हणून सुपर न्यूमररी जादा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे

सुरक्षेच्या दृष्टीनं आणि उच्चभ्रू व्यक्तींचं प्रकरण असल्यानं जिल्हा काराग्रह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा इथं हलवण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती

ते काल पंढरपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

औरंगाबाद सायकल्स फॉर चेंज या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सायकलिस्टस असोसिएशन स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात आहे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि परभणी इथली वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं घेतलेल्या या उपक्रमात पर्यावरण प्रेमींनी सकाळी तीन तास पक्षी निरीक्षण केलं

या परिसरात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येणारे पाणघार करकोचा फ्रेमिंगो आदी हिवाळी स्थलांतरीत पक्षी अद्याप आले नसल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्याची माहिती वन्यजीव छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नागरमोथा कापूर कचली कचोरा ब्राम्ही या आयूर्वेदिक वनस्पतींपासून हे नैसर्गिक पद्धतीनं उटणं तयार केलं जात आहे

त्यामुळे ग्रामीण महिलांच्या नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मितीसह पॅकिंग मार्केटींग या कौशल्याला वाव मिळाला आहे आत्मनिर्भर भारतासाठी या महिलांनी टाकलेलं पाऊल इतर महिलांनाही प्रेरणादायी ठरत आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांना पॅकेजेसच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी परिपत्रक काढलं आहे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगातून ग्रामविकासाच्या औसा पॅटर्नची संकल्पना मांडली होती यामुळे आता मनरेगाअंतर्गत प्रस्ताव मंजुरींना गती मिळेल आणि शेतकऱ्यांना एकाच वेळी अनेक लाभ मिळतील असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला

भूम तालुका अध्यक्षपदी रुपेश शेंडगे वाशी तालुका अध्यक्षपदी राजेश शिंदे परंडा तालुका अध्यक्षपदी हनुमंत वाघमोडे परंडा तालुका कार्याध्यक्षपदी अजय खरसाडे तर परंडा शहर काँप्रेस अध्यक्षपदी रमेश सिंह परदेशी यांची निय्क्ती करण्यात आली आहे

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय इथल्या रक्तपेढीमध्ये रक्तसाठ्याची कमतरता असल्यानं हे शिबीर घेण्यात आलं